भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद नेहरु स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालयाचे अधिकारी तसंच पुरातत्व महासंचालनालय गृहमंत्रालय परराष्ट्रमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिका यांशी त्यांनी काल नवी दिल्ली धें चर्चा केली या तिहासलेखन प्रकल्पामधे सीमांचं आरेखन सीमांची निर्मिती बदल सुरक्षा दलांची भूमिका सीमावर्ती भागातलं लोकजीवन संस्कृती आणि त्यांच्या आयुष्यातील सामाजिक आर्थिक बाबी यांचा समावेश आहे हा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे यामुळे लोकांना विशेषतः अधिका यांना आपल्या सीमांची अधिक चांगल्याप्रकारे माहिती होईल असा विश्वास राजनाथ सिंग यांनी यावेळी व्यक्त केला

ही सुनावणी आता महत्त्वाच्या टप्प्यात असल्यानं या प्रकरणाची कार्यवाही रोज चालू राहील असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं सांगितलं या खटल्यातल्या पक्षांना मध्यस्थीद्वारे तोडगा काढण्याची ा े ् छा असेल तर ते तसं करु शकतात असंही न्यायालयानं स्पष्ट केलं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एफ एम आय खलिफुल्ला यांच्या नेतृत्वाखालच्या तीन सदस्यीय मध्यस्थ मंडळापुढं झालेलं कामकाज गोपनीय राहील असं न्यायालयानं सांगितलं भारताला केवळ एका शेजारी देशाचं आव्हान आहे आणि जोपर्यंत त्याचं वर्तन सामान्य होत नाही आणि तो सीमापार दहशतवादाविरुद्ध कारवाई करत नाही तोपर्यंत हे आव्हान कायम राहणार आहे असं सांगत परराष्ट्र व्यवहार्मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानशी कोणत्याही चर्चेची शक्यता फेटाळली आहे

पाकव्याप्त कश्मीर एक दिवस नक्कीच भारताच्या ताब्यात असेल असंही ते म्हणाले

जम्मू कश्मीरमधल्या स्थितीबाबत काही देश आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार आयोगानं व्यक्त केलेल्या चिंतेसंदर्भात ते म्हणाले कि बहुतांश देशांना भारताच्या या निर्णयामागच्या कारणांची जाणीव आहे

मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी या दुर्घटना प्रकरणी याआधीच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत जम्मू कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉक्टर फारूक अब्दुल्ला यांना नागरी सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने या अटकेचा तीव्र विरोध केला आहे हे कृत्य म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीवर केलेला आघात आहे असं नॅशनल कॉन्फरन्सतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे

जम्मू कश्मीरमध्ये परिस्थिती बिघडवण्यासाठी सीमेपलीकडून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत मात्र कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी आपली सुरक्षा दल सज्ज असल्याचं जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं आहे किश्तवार जिल्ह्यातल्या सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते पोलीस आणि सुरक्षा दलांचे अथक प्रयत्न आणि बलिदानामुळे या राज्यातल्या परिस्थितीत दिवसागणिक सुधारणा होत आहे असं ते म्हणाले जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश जाहीर केल्यावर गेल्या काही दिवसात शांतता कायम राखण्यासाठी जम्मू कश्मीरला कॅंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यावर गेले अनेक दिवस तिथं शातंता टिकवण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न झाले तशाच प्रकारचे प्रयत्न सुरू ठेवून दक्ष राहण्याचे निर्देश त्यांनी अधिकारी आणि जवानांना दिले अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी सर्व दलांनी परस्परांमधे योग्य समन्वय राखण्याचं आवाहन त्यांनी केलं त्यांनी यावेळी पोलिस नियंत्रण कक्षातल्या सीसीटीव्ही देखरेख प्रणालीचंही उद्घाटन केलं आणि या प्रणालीची हाताळणी करणा या पथकाला राष्ट्रविरोधी समाजविघातक आणि उपद्रवकारक कारवाया करणा यांवर बारीक लक्ष ठेवण्याची सूचना केली जम्मू कश्मीरमधे गटविकास समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया पुढल्या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती जम्मू कश्मीर आणि लडाख विभागाच्या उपायुकांशी झालेल्या चर्चेच्यावेळी मुख्य सचिव बी व्ही आर सुब्रम्हण्यम यांनी दिली या बस्क्रीत त्यांनी या निवडणुकांच्या तयारीचा बँक टू विलेज कार्यक्रमाचा तसंच जीवनावश्यक सामग्रीच्या उपलब्धतेचा आणि हिवाळ्यासाठी साठवणूकीचा आढावा घेतला महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची आणि सफरचंदाच्या खरेदी व्यवस्थेची माहिती देखील त्यांनी या अधिका यांकडून घेतली रोणकडून महत्त्वपूर्ण तेल साठ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतले जलमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या आघाडीत सामील होण्याची घोषणा सौदी अरेबियानं केली आहे अमेरिकेचे सुरक्षा राज्यमंत्री माईक पॉम्पीयो यांच्या आगामी भेटीच्या पार्धभूमीवर सौदी अरेबियानं आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा बांधणीत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला आहे शनिवारी सौदीच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती सौदी अरेबिया अमेरिकेला देणार आहे या आधी तिणचं पाठवळ असणाऱ्या हौथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती मात्र या हल्ल्यामागे ्ञाणच असल्याचं अमेरिका आणि सौदीचं म्हणणं आहे भारतीय हवाई दलानं हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र या क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीजवळ यशस्वी चाचणी केली आहे नेहमीच्या वापराच्या चाचण्यांचा भाग म्हणून या क्षेपणास्त्राची सुखोई एस यू थर्टी एमकेआय या लढाऊ विमानातून चाचणी घेण्यात आली हवेतून प्रवास करणाऱ्या एका लक्ष्याचा या क्षेपणास्त्रानं अचूक वेध घेतला आणि या मोहिमेत सर्व निकषांची पूर्वता केली अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि या मोहिमेशी संबंधित हवाई दलाच्या चमूचं अभिनंदन केलं

सिंधूनं दुसरी फेरी गाठली आहे

सायना नेहवालचं आव्हान मात्र पहिल्या फेरीतच आटोपलं आहे

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत परुपल्ली कश्यपचा मुकाबला फ्रान्सच्या ब्राईस लीवर्डेज याच्याशी आज संध्याकाळी होईल पुरुष दुहेरीत मनु अत्री सुमित रेङ्डी तर महिला दुहेरीत अधिनी पोन्नप्पा एन सिक्की रेङ्डी यांचे सामनेही आज संध्याकाळी होतील

पहिला हल्ला अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या प्रचार सभेत झाला तर दुसरा हल्ला राजधानी कावुल क्षे झाला पहिला स्फोट मोटारबाकि वरून आलेल्या एका आत्मघातकी हल्लेखोरानं सभेस्थानी असलेल्या गेटवर आदळून स्फोट केला तर दुसरा स्फोट काही तासानं काबुल िक्व झाला तिथं नाटोचं मुख्यालय संरक्षण मंत्रालय आणि अमेरिकेचं दूतावास आहे या हल्ल्यात अध्यक्ष घनी हे थोडक्यात बचावले

याआधी जून महिन्यात प्राधान्यक्रम देणा या यंत्रणेनं भारताचा हा दर्जा काढून घेतला होता लडाख स्वायत्त डोंगराळ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी फिरोझ अहमद खान यांच्याहस्ते सिल्मू अल्या माध्यमिक शाळेच्या धारतीचं आज भूमिपूजन झालं

बांगलादेश सरकारनं भ्रष्टाचा यांविरुद्ध एकात्मिक अभियान सुरु केलं आहे आवामी लिगचे महासचिव आणि वाहतूकमंत्री ओबदुल कादर यांनी सांगितलं की भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध अहवाल देण्याचे निर्देश गुप्तचर यंत्रणांना देण्यात आले आहेत